जम्मू काश्मिरच्या पुंछ खिल्या सीमावर्ती भागात पकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन कलि कालपासून भारतीय लष्कराच्या चौक्या आणि लोकवस्तीच्या ठिकाणाना लक्ष्य करुन पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरु आहा आत एका भारतीय जवानाला वीरमरण आलं पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्य चोख प्रत्यूत्तर दत्त आह असं सुरक्षा यंत्रणांच्या सुत्रांनी आकाशवाणीला सांगितलं

जम्मू आणि काश्मीरचा विशृष्ट दर्जा काढून टाकल्यानंतर पहिल्या निवडणुका महाराष्ट्रात होत आहर्ष्टीया निवडणुकीत पुन्हा एकदा दर्घेवे फडणवीस यांच्या नसूविवाला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी कलि

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम